केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपा नत्तचिद्रकांत पाटील हा विद्यील मुख्यमंत्र्यांच्या सोबत होता तिर राज्याच िाजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँप्रस्त्वा उमद्वार अजित पवार यांनी बारामती मधून आपला उमद्वारी अर्ज दाखल कला त्याआधी अजित पवार यांनी कसबा परिसरातून पदयात्रा काढली होती अकोला जिल्ह्यातल्या अकोला पश्चिम मतदारसंघातून डॉक्टर धंनजय नालट आणि अकोला पूर्व मतदार संघातून शास्त्रीव खडसत्री दोघांनी बसपाचउमध्वीर म्हणून अर्ज दाखल कवी

या यादीतही एकनाथ खडस ि्रांच्यासह विनोद तावड प्रकाश महिना राज पुरोहीत यांना स्थान मिळालं नाही मात्र भाजपानं मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडस ठ्रांच्या ऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडस ठ्रांना उमद्विरी जाहीर क्ली आह प्रक्षानं घरलिसी निर्णय आपल्याला मान्य असल्याचं खडसविंनी मुक्ताईनगर इथं वार्ताहरांना सांगितलं आपल्याला भाजपा महाआघाडीच उमर्खार निवडून आणायच आहती असं आवाहनही त्यांनी समर्थकांना कलि घाटकोपर पूर्व मतदारसंघातून प्रकाश महित्रा यांच्या ऐवजी पराग शाह यांनी उमहित्वारी जाहीर झाल्यानं नाराज झालल्खी महित्रा समर्थकांनी पराग शाह यांची गाडी अडवली यावछी पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड क्वी तर पक्षानं मला उमद्दवारी का दिली नाही याचा मी दक्षील विचार करत आहा अशी प्रतिक्रिया विनोद तावड्यिंनी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त क्वी आपल्याला उमद्विारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री आणि प्रदश्चिध्यक्षांनी प्रयत्न कलिश्विसंही तावड ्यांनी सांगितलं

बुधवारी जम्मूतल्या स्थानबद्ध नस्यिांना मुक्त करण्यात आलं

दक्ष्मतली पहिली कार्पोरदृष् रस्त्विग्रिडी असलल्खा लखनौ दिल्ली तक्रिप्त एक्सप्रस्त्ली आज उत्तर प्रदक्षीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ स्थानकात हिरवा झेंडा दाखवून रवाना कल्प्रिवाशांसाठी आरामदायी आणि अतिजलद प्रवासाबरोबरच दर्जेदार सद्या तिकीटाचआरक्षण आणि रद्द करणं प्रवासभाडं परत करणं तसंच विम्यासह अनक्विसुविधा मिळणार आहप्ती या गाडीचं व्यावसायिक परिचालन उद्यापासून सुरु होईल ही गाडी आठ्वडयातून सहा वळी धावत्तीतसंच या गाडीमध चिहा कॉफीसाठी व्हेंडींग यंत्र कॉल बस्ती शौचालयांना दर्शक सुविधा तसंच उच्च दर्जाच ञिन्न आणि इतर वस्तू इत्यांदी आधूनिक सुविधाही उपलब्ध आहक्त या गाडीमध स्टीएम सुविधा तसंच प्रवाशांचझिमान नक्रिण करण्याची सुविधा पुरवण्यासाठी बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आयआरसीटीसी मुख्य विभागीय संचालक अश्वनी श्रीवास्तव यांनी दिली

राज्याच स्रार्वजनिक बांधकाम खातभिविष्यात रस्तबिधायच्या वछी प्लॅस्टिकच्या कच याचा वापर करव्या असं तम्हिणाल लुधियाना इंटरसिटी एक्सप्रस्तीया रस्विगाडीचा जालधर मार्गे लोहियान खास या स्थानकापर्यंत विस्तार कला असून केंद्रीय मंत्री पियुष गोयल डॉ हर्षवर्धन आणि हरसिमरत कौर बादल यांनी आज नवी दिल्ली रस्विस्त्यियानकात या विस्तारित गाडीला हिरवा झेंडा दाखवला

यासंदर्भात यस्विा वर्षात गुंतवणूकदारांबरोबर चर्चा प्रस्तावित असल्याच त्यांनी सांगितलं वाजवी दरात शाक्षत उजेंची व्यवस्था करण्याला भारतानं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहा असं पट्टीलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल सांगितलं तजिवी दिल्ली इथं भारतीय आर्थिक शिखर परिषदत्तबोलत होत